वाराणसी इथल्या स्वयं सेवी संस्था प्रतिनिधींना द्र दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना ते आज बोलत होते अन्न धान्य वितरणामधे शासकीय यंत्रणा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले

आतापर्यंत रुग्ण संख्येतली ही सर्वाधिक वाढ आहे

यामुळे जिल्ह्यातली या रुग्णांची संख्या आता पाच हजार दहा झाली असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे

धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल रात्री कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला

विपिन ईटनकर यांनी दिले आहेत

मार्गदर्शक सूचनांचे फलक लावणं जमावचं नियोजन करणं निर्जंतुकीकरण करणं आदींसारख्या निर्देशांचा यात समावेश आहे

परराज्यातील कामगारांनी अडचणीं संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त कायालयाशी संपर्क साधावा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या कामगार अधिकाऱ्यांची या कामासाठी निय्क्ती करण्यात आली असल्याचही सहायक कामगार आयुक्तांनी म्हटलं आहे

जिल्ह्यात सुमारे पाच लाख हेक्टर जमिनीवर या पिकांची पेरणी झाली होती